करण्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचे आदेश

आज जागतिक चिमणी दिन विविध उपक्रमानी पाळला जात आहे

रविवारी संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी डॉक्टर्स वैदयकीय क्षेत्रात कार्यरत लोक सफाई कामगार माध्यमांशी संबंधित सर्व कर्मचारी आणि पोलिस तसंच सैन्यदल यांचे त्यांच्या अविश्रांत सेवेबददल आभार मानावेत असंही पंतप्रधान म्हणाले

नव्या कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी संकल्प आणि संयम आवश्यक असल्याचं ते म्हणाले बाजारपेठा गर्दीची ठिकाणं टाळावित तसंच विनाकारण रुग्णालयात तपासणीसाठी जाऊ नये वस्तूसंचय करणं टाळावं असंही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले या काळात कामावर हजर राह न शकलेल्या कर्मचा यांचा पगार कपात करू नये असं आवाहन त्यांनी उदयोग समूहाला केलं अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली असून नैर्सगिक संकटांचा फटका सर्वसाधारणपणे काही देश किंवा राज्यांप्रता मर्यादित असतो असंही ते म्हणाले कोरोना विषाणूसंदर्भात सुरु असलेल्या प्रत्येक संशोधनावर सरकारचं सातत्यानं लक्ष असून संबंधितांच्या सतत संपर्कात आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत दिली शून्य प्रहरात स्रू असलेल्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते कोरोना संदर्भात कोणाची चाचणी करायची याबाबतचे निर्देश आणि वैद्यकीय सल्ला स्पष्ट आहे असं त्यांनी सांगितलं

एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे

यामधून सार्वजनिक प्रतिनिधी सरकारी कर्मचारी आणि वैदयकीय व्यावसायिकांना वगळलं आहे

रेल्वे आणि नागरी हवाई वाहतूकीमध्ये विद्यार्थी रुग्ण आणि दिव्यांग वगळून इतर सर्व प्रवास सवलती स्थगित केल्या जातील

रेल्वे प्रवाशांना विशेषतः यासंसर्गाचा अधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अनावश्यक प्रवासापासून परावृत करण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित अशा सर्व प्रकारच्या तिकिटांवरच्या सवलती स्थगित करण्यात आल्या आहेत विद्यार्थी रुग्ण आणि दिव्यांग व्यक्ती वगळता इतर प्रवाशांना या सवलती मिळणार नाहीत

दरम्यान प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी भारतीय रेल्वेनं पर्यायी रेल्वे फेऱ्यांच्या उपलब्धतेची खात्री केली असून रदद होणाऱ्या रेल्वे फेऱ्यांच्या तिकीटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे आज मध्यरात्रीपासून मुंबई प्णे पिंपरी चिंचवड नागप्र यासारख्या शहरातली सर्वद्कानं आणि कार्यालयं बंद करण्याचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिला आहे आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे मात्र यातून बँका अन्न धान्य दुध औषधं द्कानांना वगळण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय अजुन तरी राज्य सरकारने घेतलेला नाही असेही उदधव ठाकरे यांनी स्पष्ट केले या विषयी कुणालाही संभ्रम असेल तर त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी आय्क्त यांच्याशी चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले दरम्यान राज्यातील कोरोना बाधितांकडे संपूर्ण लक्ष असून त्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जनतेन गर्दी टाळावी शक्यतोवर घराच्या बाहेर निघणंही टाळावं अस आवाहनही पवार यांनी केलं स्रक्षा व्यवस्था तसंच जनजागृतीसाठी होमगार्डचा वापर करण्यात येईल असही उपम्ख्यमंत्री म्हणाले

मुंबई पूणे आणि पिंपरी चिंचवड इथं हे नवे रुग्ण आढळले आहेत मात्र पाच जणांची प्रकृती सुधारत असून त्यांना आज रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या पाचही रुग्णांच्या थ्कीचा चाचणी अहवाल आता निगेटीव्ह आला आहे रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरही या रुग्णांना प्रढचे चौदा दिवस घरी विलगीकरणात राहावं लागणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं निर्भया सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या सर्व चार दोषींना आज पहाटे दिल्लीतल्या तिहार त्रुंगात फाशी देण्यात आली पवन ग्प्ता विनय शर्मा अक्षय ठाकूर आणि म्केश सिंग अशी त्यांची नावं असून त्यांनी आपल्या फाशीला स्थगिती देण्यासाठी शेवटच्या क्षणाला केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं काल फेटाळली

त्यापैकी एका दोषीनं तुरुंगात आत्महत्या केली होती तर अल्पवयीन दोषीची तीन वर्षांनी सुटका करण्यात आली त्यानंतर या प्रकरणातल्या चार दोषींनी आपली फाशी टाळण्यासाठी कायदयातल्या विविध तरतुदींचा वापर करायचा प्रयत्न केला होता

या फाशीमुळे याप्ढच्या काळात अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल अशी अपेक्षा निर्भयाच्या पालकांनी या घडामोडी संदर्भात प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आकाशवाणीच्या वृतविभागातर्फे दवैभाषिक थेट फोन इन कार्यक्रम कोरोना जाग़कता मालिके त आजच्या चर्चेत नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही

पॉल आणि रेल्वे बोर्डाचे माजी मुख्य वैदयकीय संचालक डॉक्टर दवारका पांडेय यांचा सहभाग असणार आहे

कोरोना विषाणूचा प्रादर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीं पर्यन्त परीक्षा रदद करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षाण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी केली आहे आज या संदर्भात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील निर्णय घेण्यात आला असल्याचही त्या यावेळी म्हणाल्या पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रदद केल्या असुन वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल

वर्ग दहावीचे दोन पेपर जे येत्या शनिवारी आणि सोमवारी आहेत ते वेळापत्रकाप्रमाणे होतील दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे कोरोना विषाणुचा प्रादर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत

कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल असा ईशारा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र आणि राजमुद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅक्टरवर पाण्याची टाकी लावून प्रत्येक नागरिकाला हॅन्ड वॉश देऊन खेड्यापाड्यात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे अमरावती इथं बाहेरून येणा या प्रत्येक प्रवाशाची तपासणी दक्षतापूर्वक करावी कृणातही लक्षणे आढळल्यास तत्काळ सुस्पष्ट नोंद आणि माहिती घेऊन जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात यावे असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज दिले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औरंगाबाद शहरातली बाजारपेठ उद्या आणि परवा बंद राहणार आहे दरम्यान हिंगोली इथं दाखल संशयित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या थ्कीच्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आज भोपाळ इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली भाजपनं षडयंत्र रचलं असून हा जनतेचा विश्वासघात असल्याचं कमलनाथ यांनी नमूद केलं मध्यप्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयानं आज सायंकाळपर्यंत बहमत सिद्ध करण्याचे निर्देश काल दिले होते आज जागतिक चिमणी दिन चिमण्यांची कमी होणारी संख्या वातावरण बदलामुळे या पक्ष्यांवर होणारा परिणाम या बाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पळाला जातो चंद्रपूर जिल्हयातील राजुरा इथल्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थीनी जागतिक चिमणी दिनाच्या औचित्याने पक्षांना पिण्याकरीता पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था केली कोरोनामुळे शाळेला सुटटी असल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांनी आपल्या राहत्या घरी किंवा परिसरात हे पक्षांचे खाऊ प्याऊ तयार करून लावले वाढत्या प्रद्षणाम्ळे कमी होणाऱ्या चिमण्यांची संख्या वाढविण्याकरीता विद्यार्थी दरवर्षी उपक्रम राबवतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्याम्ळे विध्यार्थ्यानी आपल्या घरी राहून अश्या प्रकारचे प्याउ तयार करून सेल्फी विथ खाऊ प्याऊ असा उपक्रम राबवीला